कर्ना क्रात जनतादल सेक्युलर आणि काँप्रेस आघाडी सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान होण्याची शक्यता आहे

इराणनं पकडलेल्या ब्रिजेच्या जहाजासंदर्भात प्रधानमंत्री तेरेसा मे यांनी बोलावली आज तातडीची बैठक

भारतीय क्रिके संघाच्या आगामी वेस इंडिज दौ यासाठी विरा कोहली कर्णधार चांद्रयान दोन अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज झालं आहे

शास्वज्ञ आणि अभियंत्यांनी काल या प्रक्षेपणाची रंगीत तालीम केली आणि सर्व मानकं सुरळीत असल्याचं आढळलं अशी माहिती इस्रोच्या शास्वज्ञांनी दिली

त्यामुळे या यानातला चंद्रावर उतरणारा लँडर हा भाग निर्धारित वेळापत्रकानुसार सात सर्प िरलाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल

कर्नाटकात जनतादल संख्युलर आणि काँग्रस्तीआघाडी सरकारवरच्या विद्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन राजकीय नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आह प्रहुमत आपल्या बाजूला आणण्याच्या प्रयत्नात असलल्खा सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजपाच्या तंबूतही तणावाचं वातावरण आहा ब्रेंगळूरु मधक्रिाल भाजपा आणि काँग्रस्तिया एकाचवळी दीर्घ बैठका झाल्या

एस सुधाकर रेड्डी यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे सर्व कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र यावं आणि धोरणांची नव्यानं आखणी करावी असं आपल्याला वा जि असल्याचं त्यांनी सांगितलं

वाणीज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे सरकारनं गुंतवणूकदारांना अनुकूल असलेलं थे परकीय गुंतवणूक धोरण राबवल्यानं ही वाढ झाल्याचं वाणीज्य मंत्रालयानं सांगितलं आहे हे धोरण गुंतवणूकदारांसाठी आणखी अनुकूल करण्याचं आणि गुंतवणुकीच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या पार्थिवावर काल निगमबोध घाटावर सरकारी त्रिमामात अत्यसंस्कार करण्यात आला बावळी काँग्रस्ट्रिझिनक्क दिग्गज नद्या अंयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीच प्रिख्यमंत्री अरविंद क्जरीवाल यांनी त्यांना श्रद्वांजली वाहिली शीला दिक्षित यांचं शनिवारी हृद्यविकारानं निधन झालं

वीज कोसळल्यानं कानपूर आणि फतेहपूर इथं प्रत्येकी सात झाशी इथं पाच जलौन इथं चार हमीरपूर इथं तीन गाझीपूर आणि बलिया इथं प्रत्येकी दोन आणि देवरिया जौनपूर प्रतापगड कानपूर देहात आणि चित्रकूाच्या ठिकाणी प्रत्येकी एक बळी गेल्याची नोंद झाली तर दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घ जिंबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि प्रत्येक मृतांच्या कु जियाला चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे

या कामासाठी मध्य रस्त्विद्यी मुंबई विभाग आणि मुंबईतल्या एका स्वयंसहीी संस्थांच्यीबर एक सामंजस्य करार करण्यात आला हक्रिम पुरात्व विभागाच्या संवर्धन समितीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि पुरातत्व वास्तू संवर्धन कायद्यांतर्गत चालणार असल्याची माहिती रखिखा अधिका यांनी दिली

रस्विस्तिळांच्या जवळ असलख्वि अनधिकृत वीज जोडणी विरोधातल्या कारवाईमुळहि विद्युतपुरवठा खंडित झाल्याचं मुख्य अभियंतांनी सांगितलं इराणनं जप्त केलेल्या ब्रि िच्या जहाजासंदर्भात प्रधानमंत्री तेरेसा मे आज ब्रि िच्या आपत्कालीन समितीबरोबर बैठक घेणार आहेत पर्शीयन समुद्रातल्या जलवाहतुकीच्या सुरक्षेसंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे ब्रिउचे परराष्ट्रमंत्री जेरेमी हंठ्यांनी या संदर्भात फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी ही चर्चा केली असून हॉरमझच्या सामुद्रधूनीतून जाणा या जहाजांसाठी सुरक्षित मार्ग असावा ही युरोपियन देशांसाठी सर्वाधिक प्राधान्याची बाब असण्यावर या तिघांचं एकमत झालं आहे

त्यात एका तरुण पत्रकाराचा समावेश होता

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रूंप यांच्याशी चर्चा करणार आहेत दहशतवादाचं उच्चाउं करण्यासाठी पाकिस्ताननं पुरेशा गांभीर्यानं प्रयत्न करावेत असं सुनावत आणि जाहीरपणे शिका करत पाकिस्तानची लष्करी मदत अमेरिकेनं रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध पूर्ववत करण्याचा इम्रान खान यांचा प्रयत्न आहे तर पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी गावं उच्चा ज करावं आणि दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करावी यासाठी अमेरिकी नेतृत्वाकडून पाकिस्तानवर दबाव वाढण्याची शक्यता आहे